नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

हजार विशेष जादा बस फेऱ्यांचं नियोजन अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त गतीनं परत रुळावर येत असून बाजारपेठा आणि बाजार शक्तींना नवा भारत मानतो याचे स्पष्टसंकेत अलिकडच्या स्धारणांनी जगाला दिले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कामगार क्षेत्रात सरकारनं न्कत्याच केलेल्या सुधारणांमुळे कारखानदारी आणि शेती या दोन्ही क्षेत्राच्या वाढीला चालना मिळेल तसंच परतावा वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं कारखानदारीच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्यासाठी सरकारनं मजबृत पाया रचला आहे

भारताबाबत जागतिक विश्वास सातत्यानं वाढत असल्याचं हे निदर्शक आहे असं मोदी म्हणाले

कोरोनावर लस आल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं एकही भारतीय यापासून वंचित राहणार नाही असं ते म्हणाले या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे टाळेबंदी लागू करण्याची आणि टाळेबंदी उठवण्याची वेळही योग्यच होती असंही ते म्हणाले राज्य मंत्रिमंडळ निर्णय राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर घरपट्टी माफीच्या योजनेस बाळासाहेब ठाकरे माजीसैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय म्ंबईत म्ख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला

सार्वजनिक बांधकाम विभागातील विदयुत शाखेचा नवा आकृतीबंध मंजूर करण्यात आला या निर्णयामुळे विदयूत शाखेचे बळकटीकरण होणार आहे

कर प्रोत्साहन आणि इतर उपाययोजनांच्या माध्यमातून हरित इमारतींना प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी सरकार वित्त आयोग आणि इतर स्थानिक प्रशासकीय संस्थांना केली

आय आय

पीक विमा गडचिरोली गडचिरोली जिल्हयात रब्बी हंगामात उन्हाळी भातासह हरभरा बागायती गह आणि ज्वारी काही तालुक्यांमध्ये घेतली जाते या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे

यापीक विमा योजनेचे म्ख्य वैशिष्टये म्हणजे विमा एकांश स्तरावर नैसर्गिक आपत्तीम्ळे उत्पादनात आलेली घट आणि अन्य अधिस्चित जोखिमांम्ळे होणाऱ्या न्कसानाची भरपाई देण्यात येणार आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उत्पादन घेणारे कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी क्ळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यासासठी पात्र असणार आहेत

या संसर्गाचा मृत्यूदर दीड टक्के झाला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाम्ळे दोन जणांचा मृत्यू झाला

या दिवसांचे औचित्य साधून हा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे

तसेच ऑनलाईन पक्षी छायाचित्रप्रदर्शन पक्षी छायाचित्र स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील पक्षी निसर्गमाहिती पत्रके प्स्तके भित्तीपत्रके आदि साहित्यही उपलब्ध करुन दिले जाईल वन विभागाच्या समन्वयाने हा सप्ताह साजरा करण्यात येईल अशी माहिती राठोड यांनी दिली

या संकेतस्थळावर अंबाझरी जैवविविधता उदयानातील सायकल सफारी पक्षी निरिक्षण निसर्ग पाऊलवाट अशा उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे अपघात ब्लडाणा बलडाणा जिल्ह्याच्या खामगावकड़न शेगावकडे येणाऱ्या दचाकीला स्कार्पियो कारची धडक लागून दुचाकीस्वार पिता पृत्र ठार झाल्याची घटना काल मध्यरात्री घडली याबाबत शेगाव ग्रामीण पोलीसस्त्रांकडून मिळालेल्या माहितीन्सार विरुद्ध बाजूने येणाऱ्या स्कार्पिओ ने जोरदार धडक दिल्याने या दोन दुचकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक गंभीर आहे

आरोग्य सेतू एपबाबत माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगानं सरकारकडं ख्लाशाची मागणी केली होती त्याला उत्तरदेताना इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं ही माहिती दिली आहे याएपच्या निर्मितीत सहभागी असणाऱ्याची नावं हे अॅप सर्वांसाठी खूलं करतानाचा जाहीर करण्यात आली होती अत्यंत पारदर्शक पद्वतीनं याचं काम झालं असून आरोग्य सेतू पोर्टलवर सर्व माहिती देण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना अहमदाबाद इथल्या स्टर्लींग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे आमचे प्रिय आणि आदरणीय केश्भाई यांचे निधन झाले याचा मला फारच धक्का बसला आहे समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी काम करणारे ते एक प्रख्यात राजकीय नेता होते त्यांनी आपले संपूर्ण आय्ष्य ग्जरातच्या विकासासाठी आणि प्रत्येक ग्जरातीच्या सक्षमीकरणासाठी वाहिले असे पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे केश्भाई पटेल यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल अगतसिंह कोश्यारी यांनी द्ःख व्यक्त केले आहे त्यांच्या निधनामुळे ग्जरातच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे त्यांच्या स्मृतींना आवपूर्ण श्रद्वांजली अर्पण करतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे

मुंबई आणि बंगळ्रुयेथील एन्व्हायर्नो डीझायनर्स या संस्थेचे उल्हास राणे संस्थापक संचालक होते सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विभिन्न कामांचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत असताना अल्पावधीतच ते स्थानिक विविध संघटनांशी आणि व्यक्तींशी एकरूप झाले होते विशेष म्हणजे वर्धा नगरीच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या भारतीय नीलपंख शिल्पाकरिता राणे यांनीच शासनाकडे सातत्याने पाठप्रावा केला होता

टी

या जादा गाड्या राज्यभरातल्या प्रमुख बस स्थानकावरून स्टणार आहेत या गाड्यांचे आरक्षण टप्प्याटप्प्यानं उपलब्ध केले जात आहे अशी माहिती परिवहन मंत्री तसेच एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आरक्षणासाठी प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन महामंडळाने केले आहे

टी प्रशासनाला महामंडळाच्या म्ख्यालयातून दिले आहेत